क्षेत्रीय सहयोग अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या मंगळवार अर्थात अकरा डिसेंबरपासून सुरू होणार

भंडारा इथं व्यायद्रतअंतर्गत व्याय आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षेत्रीय सहयोग अधिक मजबूत करणं तसंच दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोगाच्या एकज्रुटतेसंबंधी सार्क संघटनेचा संस्थापक संदस्य या नात्यानं कटीबद्ध असल्याचं म्हटलं आहे

त्यानिमित्त पंतप्रधान बोलत होते सार्क देशांमध्ये शांती आणि स्थिरता आणण्यासाठी दहशतवाद हे एक मोठं आव्हान असून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले गेल्या तीन दशकात सार्क देशांची प्रगती झाली असल्याचं समाधानही पंतप्रधानांनी व्यक्त केलं मुंबईवर झालेल्या दहशतवादो हल्ल्यातल्या पार्कस्तानच्या सहभागाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला मार्ाहती असून त्यासाठी कुणाच्या दाखल्याची आवश्यकता नाहो असं मत लष्कर प्रमुख जनरल र्विपीन रावत यांनी व्यक्त केलं आहे

त्यावर प्रांतक्रिया र्विचारलो असता रावत यांनी हे मत व्यक्त केलं जम्म् कश्मीरमध्ये श्रीनगरनजिक म्रजग्रंड र्पारसरात स्ररक्षा दलांच्या कारवाईत तीन दहशतवादो मारले गेले

या पर्पारसरात दहशतवादो लपले असल्याची मर्ााहती भिळाल्यावरुन सुरक्षा दलांनी शोध मोहोम हाती घेतलो होती

हे दहशतवादो श्रीनगर इथल्या लष्कराच्या र्शाबरावर हल्ला करण्याची योजना आखत होते असं संरक्षण सूत्रांनी सांगगतलं

आगामी लोकसभा निवडणुकींच्या आधी असलेलं हे शेवटचं संसदीय सत्र असणार आहे दरम्यान केंद्र सरकारनं उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालू द्यावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सर्व पक्षांना या बैठकीत करण्यात येईल राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती वेंकव्या यांनीही एक सर्वपक्षीय बैठक बोलावली असून लोसकभा सभापती सुमित्रा महाजन या मंगळवारी सकाळी सर्व पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत संसदेच्या दोव्ही सभागृहातली रणनिती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एक बैठकही उद्या होणार आहे सुदृढ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्यदायी आहार आर्गाण जीवनशैली सुधारण्याची गरज असल्याचं कद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे प्रणे इथं काल स्वस्थ भारत यात्रेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते कद्र सरकारच्या आरोग्य र्आण र्पारवार कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आर्ाण मानक प्राधिकरणाच्या वतीनं देशात र्वावध र्ठिकाणी या कायक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

यामुळं ग्रामीण लोकांना त्यांच्या समस्या जागीच सोर्डावण्यास मदत होणार आहे र्विनामून्य सल्ला तसंच समस्यांची सोडवणूकोसाठो न्यायदूत उपक्रम हक्काचं व्यार्सापठ असल्याचं प्रातपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ता व्हो

देशपांडे यांनी केलं सामाजिक आर्थिक शैक्ष्मणकदृष्टया वींचत असलेल्या व्यक्तींसाठां कवडसी इथं न्याय आपल्या दारी हा न्यायदूत उपक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा श्रभारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ता व्हो

देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या उपक्रमांत गाव पातळीवरोल शासकोय यंत्रणेचे अर्धिकारो सोबत असून जागेवर सुटणाऱ्या समस्यांचा त्वारत र्वानपटारा करण्यात येतो

अशा प्रकारचा न्याय देण्याचा हा र्आभनव उपक्रम आहे

या र्वकासकामांत अमरावती जिल्हा अग्रेसर असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटोल यांनी आज अमरावती इथं सांगगतलं हायब्रीड एन्य्ईटो प्रकल्पांतगत अमरावती कठोरा चांदूर बाजार रस्त्याच्या र्यावकासकामाचे भूर्ममपूजन श्री पोटे पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

संरक्षण मंत्रालयाच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरिया नागपूर इथल्या मुख्य कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विंटेज कार रॅलीला आज न्यायाधीश पी

देशमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल रवि थोडगे आणि मेजर जनरल राजेश कुन्द्रा तसंच नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार यांनी झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ केला तत्पूर्वी विंटेज गाड्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली असता नागपूरस्थित इक्बाल अहमद यांनी आपल्या संग्रही दुसऱ्या महायुद्धातील तीन गाड्या ठेवल्या असून त्यांना या विविध गाड्या जमा करण्याचा छंद असल्याचं सांगितलं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या राजेश ग्रप्ता यांनी अमेरिकन मोटरसायकलही या प्रदर्शनात ठेवली आहे ही मोटरसायकल देखभाल करणं अतिशय कठीण असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

क्रिडामंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी नवी दिल्ली इथं पत्रपरिषदेत ही माहिती दिली

यावर्षी विद्यापीठ खेळाडूंना देखील सहभागी होण्याची संधी देऊ करण्यात आली आहे स्थानिक प्रतिभावंत खेळाडूंना जागतिक मंच प्रदान करता यावा आणि देशात क्रीडा व्यवस्थापन अधिक बळकट व्हावं यासाठी आपलं मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं या स्पर्धांमध्ये खाजगी संस्थांना देखील समाविष्ट करून घेतलं जाणार असून यामुळं खेळाडूंना विविध क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सर्वतोपरी सज्ज करण्यात येणार आहे भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या विश्वचषक हॉको स्पधत आज मर्लोशया विरुद्ध जमनी र्आाण नेदरलँड्स र्ववरुद्ध पर्याकस्तान असे दोन सामने होणार आहेत दरम्यान काल क गटाच्या शेवटच्या साखळी सामन्यात कॅनडाला पाच एक असं हरवून भारतानं उपांत्यपूव फेरांत प्रवेश केला आहे बेल्जियमनंहां काल दक्षिण आफ्रिकेचा पाच एक असा पराभव केला

पंजाबमधल्या मोहालो इथं होणाऱ्या राष्ट्रीय म्रष्टोयुद्ध स्पधसाठो औरंगाबादच्या ऋत्जा जाधव श्रभांगी तोमर आाण र्ाहरल मकवाना या तीन खेळाडूंची र्ानवड करण्यात आलो आहे

राष्ट्रवादो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार या संमेलनात प्रम्ख मागदशक म्हणून उपस्थित राहणार आहेत संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय नाट्यशाळेचे संचालक नाटककार वामन कद्रे यांची र्निवड झालां आहे

केंद्रीय सामाजिक व्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं आयोजित एका कार्यक्रमात आठवले व्यासपीठावरून उतरत असताना या तरूणानं त्यांच्यावर हल्ला केला आठवले यांच्या समर्थकांनी त्याला घेराव घालून चोप दिला त्याला उपचारासाठी म्रंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे